कोरोना कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर चीनला जाऊ नका असा सल्ला केंद्र सरकारनं सर्व नागरिकांना दिला आहे चीनला जाणे आवश्यकच असेल तर भारतात परत आल्यानंतर अशा व्यक्तिंना विलगीकरण कक्षात ठेवले जाईल अशा सुघना केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयानं काल नवी दिल्लीत एका आढावा बैठकीनंतर दिल्या आहेत केरळमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गांचे निदान झालेले दोन रुग्ण आढळले असून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे

यामुळ चीन आणि अन्य देशातील नागरिक चीनमधून भारतात येऊ इच्छितात त्यांना अटकाव घालण्यात आला आहे मात्र ज्यांच्याकडं भारतात जाण्यासाठी ठोस कारण असेल अशांनी भारतीय दूतावासाकडे संपर्क साधावा असं सांगण्यात आलं आहे

राज्यपाल एनसीसी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून राज्यातले युवक देश निर्माण कार्यात अमुल्य योगदान देत आहेत असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं

राज्याच्या एनसीसीपथकाला सर्वोत्तम संचालनालयाचा द्वितीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपालांनी पन्नास हजार रुपयांचं बक्षीस यावेळी जाहीर केलं गड किल्ले राज्याचं वैभव असलेल्या ऐतिहासिक गड किल्ल्यांवर मादक पदार्थांचं सेवन करुन गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या गृह विभागानं दिले आहेत यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला ऐक्या याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून हौस म्हणून गड किल्ल्यांवर दारू पार्टी करून धिंगाणा घालायचा तुमचा विचार असेल तर सावधान कारण आता तसं करताना तुम्ही सापडलात तर तुमची रवानगी थेट तुरूंगात होऊ शकेल आणि वर दहा हजार रुपयाचा दड भरावा लागेल तो वेगळाच राज्य शासनाच्या गृह विभागाने त्याबद्दलचे नवीन निर्देश जारी केली आहेत

ऐतिहासिक गड किल्ल्यांचे पावित्र्य राखायचं असेल तर अशी कठोर नियमावली हवीच नाही का आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी

राष्ट्रीय स्तरावरचा हा पुरस्कार यदा सहा जणांना जाहीर झाला आहे यात मणिप्री नृत्यांगना दर्शना जव्हेरी चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक सई परांजपे जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक माधव गाडगीळ शिल्पकलेसाठी नावाजलेले सोलापूरचे भगवान रामपूरे कुस्ती प्रशिक्षक काका पवार तृतीयपंथीय व्यक्तींना ओळख मिळवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत या मान्यवरांचा समावेश आहे

साप्ताहिक विवेकचे संपादक रवींद्र गोळे आणि समस्त महाजन ट्रस्टच्या विश्वस्त नूतन देसाई यावेळी उपस्थित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित या संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम ग्रंथप्रदर्शन परिसवाद कथाकथन आणि कवी संमेलनाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला

नांदेडच्या साहित्यीक योगीता सातारकर पांडे अध्यक्षस्थानी होत्या तर संमेलनाचं उदघाटन जेष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी केलं या संमेलनात साहित्य क्रीडा शैक्षणिक चित्रपट उद्योग योग्य पत्रकारिता आदी अनेक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या युवकांना युथ आयकॉन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं

ललीता गादगे यांनी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं यावेळी पत्रकार गंगाधर डांगे यांना लोकसंवाद पुरस्कार प्रदान करण्यात आला विश्वविक्रम सांगली महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन अत्याचाराचा प्रतिकार करावा हा संदेश समाजात रुजवण्यासाठी सांगलीच्या कन्नूजक् कराटे चश्वियन्स अक्रमीनं काल एक अनोखा उपक्रम राबवला

इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी सुहास कारेकर यांच्या हस्ते अकादमीला प्रशस्तीपत्र देण्यात आले याविषयी अधिक माहिती देताना अकादमीचे प्रमुख महेश भोकरे म्हणाले तर हे रेकॉर्ड करण्यामागं उद्दिष्ट हे होतं की आत्ताच्या चालू स्थितीला मुलींवर आणि महीलांवर होणारे अत्याचार याच्यासाठी आम्हाला समाजाला संदेश द्यायचा होता की या सिघ्युएशनला सेल्फ डिफेन्स किती महत्वाचा आहे आज पालक आणि कोचेस् दरवेळेला त्याच्यासोबत राहु शकत नाहीत मुलींनी महीलांनी स्वतःचे संरक्षण स्वतः केलं पाहिजे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना मुलींना कराटे क्लास जॉईन करण्याच त्याच्या मनामध्ये बिंबवलं पाहिजे

चित्रकला स्पर्धा मंबई पश्चिम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अडीच हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत व्हावी या उद्देशानं स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती गेल्या अनेक वर्षांपासून अशी चित्रकला स्पर्धा आयोजित करते यंदाही मुंबईसह ठाणे नवी मुंबई रायगड पुणे अहमदनगर अशा राज्याच्या विविध भागातुन सुमारे अडीच हजार स्पर्धक यात सहभागी झाले होते यदाच्या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत दिव्यांगांचा सहभाग लक्षणीय होता सावरकरांच जीवनकार्य त्यांच्या जीवनातले प्रसंग त्याचबरोबर अवयव दान डिजिटल भारत वाहतूक नियम अशा विषयांवर लहानग्यांनी काढलेली चित्र बघून परीक्षकांचीही कसोटी लागली आकाशवाणी बातम्यासाठी मुंबईहन विनित मासावकर यांच्यासह योगेश रागणेकर पुणे

मोजणीचं काम पूर्ण झाल्यानंतर राज्यातल्या सुमारे दीड कोटी कुटुंबांना जमीनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे उपलब्ध होणार असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते असेही तवरेज यांनी सांगितलं सीएए लात्र अहमदनगर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काल अहमदनगर जिल्ह्यात राजूर इथं आणि लातूर तालुक्यातल्या बोरी इथं फेरी काढण्यात आली परिसरातील नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आनंदराव पाटील सांगली सांगली जिल्ह्यात खटाव इथं राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांच्यावर काल अज्ञात व्यर्क्तींनी प्राणघातक हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला आहे पाटील यांच्यावर कोयत्याने वार करून हल्लेखोर पसार झाले अपघात सांगली सांगली जिल्ह्यातील झरे गावाजवळ काल रात्री विहिरीत जीप कोसळून झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे

पारेकरवाडीतील हे लोक सातारा जिल्ह्यातील चितळी इथं नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना हा अपघात झाला

जसप्रीत बुमरा सामनावीर तर के एल राहुल मालिकावीर ठरला आहे हवामान् परभणी शहरात काल संध्याकाळी अचानक मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला राज्यात कोकणासह सर्वत्र बऱ्यापैकी थंडी आहे

उद्यापर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत